देशात चाळीस कोटी असंघटीत तर दहा कोटी संघटीत क्षेत्रातले कामगार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितलं

काल सर्वांत जास्त लसीकरण मुंबई आणि ठाण्यात झालं अहमदनगर बीड ब्लढाणा चंद्रपूर धुळे हिंगोली कोल्हापूर लातूर नंद्रबार आणि सिंधुद्र्ग जिल्ह्यात काल लसीकरण झालं नाही

तिरा कामत ही पाच महिन्यांची बालिका असून तिला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे प्रढील उपचारासाठीचं औषध अमेरिकेतून आयात करावं लागणार होतं या औषधावरील सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विनंती केली होती

अहमदनगर जिल्ह्यातल्या तांभेरे इथले सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पानमसाला गुटखा बंदी कडक करण्यासाठी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे पानमसाला ग्टखा तंबाखूजन्य पदार्थ बंदी बाबतच्या कार्यवाहीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांनी विशेष पथक स्थापन करावं पोलीस प्रशासनानं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यवाही करावी तक्रारीसाठी टोल फ्री नंबर ची सुविधा चालू करावी आणि बोगस कारवाई करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे

प्रशासनानं काल काही कोबड्यांचे नमुने भोपाळ इथल्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत अन्य पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्याच्या नैसर्गिक मृत्यूच्या प्रमाणावर देखील प्रशासन लक्ष ठेऊन आहे

पर्यटन सेवा विशेष बस दर रविवारी सुरु राहणार असून ही बस ब्लडाणा ते वेरुळ लेणी मार्गे जाळीचा देव अजिंठा लेणी अशी राहणार आहे

या बससेवेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी असं आवाहन विभाग नियंत्रण आणि विभागीय वाहतुक अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली